बंदिपोरा बारामुल्ला कूपवाडा त्रेहगाम सोपोर कुलगाम आणि पुलवामासह त्रेर अनेक ठिकाणी मोठ्या संख्येने लोक सामूहिक नमाजसाठी जमले आणि त्यांनी एकमेकांना ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या दहशतवाद्यांकडून कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या कारवायांची शक्यता लक्षात घेऊन माफक प्रमाणात निर्बंध लागू करण्यात आले होते त्यात संवेदनशील भागांमध्ये जमावबंदीचा समावेश होता तुरळक ठिकाणी निषेधाच्या आणि किरकोळ दगडफेकीच्या घटना घडल्या मात्र पोलिसांनी तातडीनं जमावाला पांगवून परिस्थिती नियंत्रणात ठेवली जम्मू कश्मिरमध्ये गेल्या आठवड्यात लागू केलेले निर्बध आजच्या ईदच्या पार्श्वभूमीवर टप्प्याटप्प्यानं कमी करण्यास शनिवारपासून सुरुवात झाली होती

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कश्मीर मधे येऊन परिस्थिती पाहून त्याबद्दल बोलावं असं आव्हान जम्मू कश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आज केलं दूरदर्शनला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत त्यांनी हे आव्हान केलं गेल्या आठवडयापासून जम्मू कश्मीरमधे शांतता असून आतापर्यंत एकाही व्यक्तीला काहीही जा झालेली नाही

काही पाश्वात्य माध्यमांनी राज्यातली स्थिती सामान्य नसल्याच्या दिलेल्या वृत्ताचं त्यांनी खंडन केलं

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल यांनी आज कश्मीर खोऱ्याची हवाई पाहणी करत सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला कश्मीरमधे एकंदर स्थिती सामान्य असून लोक उत्साहानं ईद साजरी करत आहेत आजच्या हवाई पाहणीत पंपोर लालचौक हजरतबल तियादी भागांचा समावेश होता

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी आज बीजींग क्वें चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर चौथ्या भारत चीन प्रसारमाध्यम मंचाला संबोधित करताना ही माहिती दिली क्विस मानसरोवर यात्रेचा विस्तार करण्याबाबत चीननं काही सूचना केल्या आहेत भारत या सूचनांचं स्वागत करत आहे असं त्यांनी सांगितलं पारंपरिक औषधं आणि खेळांसह विविध क्षेत्रांमधे चार सामंजस्य करार झाले असल्याची माहिती त्यांनी दिली जयशंकर यांनी आज सकाळी चीनचे उपाध्यक्ष वांग क्वीशान यांची भेट घेतली उभय नेत्यांनी जागतिक स्थितीबाबत तसंच मोठे विकसनशील देश म्हणून पुढं येणाऱ्या भारत आणि चीनवर त्याचा होणारा परिणाम याबाबत चर्चा केली संकट समयी प्रसंगावधान दाखवत आपण कसं सुरक्षित आणि जिवंत राहू शकतो याविषयी माहिती देणाऱ्या डिस्कव्हरी या वाहिनीवरच्या मॅन व्हर्सेस वाईल्ड या मालिकेत आज सूत्रसंचालक बेअर ग्रील यांच्यासोबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सहभाग असलेला भाग दाखवला जाणार आहे या भागाचं प्रसारण डिस्कव्हरी वाहिनीवर आज रात्री नऊ वाजता होणार आहे यासंदर्भात बोलताना प्रधानमंत्री म्हणाले की या कार्यक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाला चालना मिळणार आहे भारतात हिरवीगार घनदाट जंगलं आहेत वेगवेगळे जंगली प्राणी आहेत सुदंर हिरवेगार डोंगर आणि खळाळणाऱ्या नद्या आहेत हा कार्यक्रम बघून प्रत्येकाला देशाच्या वेगवेगळ्या भागांना भेट देण्याची ा उछा निर्माण होईल या कार्यक्रमाचं छायाचित्रण जीम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात झालं असून यामुळे पर्यावरण बदल आणि जंगली जीवांच्या संवर्धनाविषयी जनजागृती होईल अशी अपेक्षा प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली आहे

महाराष्ट्रातली पूरस्थिती आता हळूहळू निवळत असून पाण्याची पातळी कमी होत आहे

कोल्हापूर भागात नौदल तटरक्षक दल आणि एन डी आर एफ च्या माध्यमातून मदतकार्य करण्यात आलं केरळमधे पावसाचा जोर कमी झाला असला तरी पूरस्थिती कायम आहे

बेळगाव आणि विजयपूरा भागातून कृष्णेचं पाणीही ओसरायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रात कृष्णा नदीच्या काठावर दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होणारी परिस्थिती लक्षात घेऊन पूर पट्ट्यातल्या लोकांसाठी नवं शहर उभारलं जाईल त्यासाठीचा सर्व खर्च राज्य सरकार करेल अशी घोषणा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे ते आज सांगली क्वें प्रसार माध्यमांशी बोलत होते

तातडीच्या मदतीपक्री पाच हजार रुपये रोखीनं दिले जाणार आहेत शहरी भागात पंधरा हजार रुपये ग्रामीण भागात दहा हजार रुपये अशी ही मदत आहे असं महाजन यांनी सांगितलं

राष्ट्राच्या विकासात आणि सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या युवकांना आणि समाजसेवी संस्थाना दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात

समाजसेवी संस्थांना रोख दोन लाख रुपयांचा पुरस्कार दिला जातो देशाच्या विकासात युवकांचं महत्त्व मोठं आहे असं प्रतिपादन रिजीजू यांनी यावेळी केलं आपल्या देशात युवकांची संख्या मोठी असून त्यांनी आपली शक्ती नियोजनबद्ध पद्धतीनं वापरली तर देशाची मोठी प्रगती शक्य आहे

या कार्यक्रमानंतर रिजीजू यांनी एका चित्रप्रदर्शनाचंही उद्घाटन केलं बिहारमधे वशाली जिल्ह्यात दोन नक्षलवाद्यांनी आज पोलिसांपुढं आत्मसर्मपण केलं त्यांच्याजवळची शस्त्र आणि दारुगोळाही त्यांनी पोलीसांकडे सुपूर्द केला अमरनाथ सहानी आणि राकेश सहानी अशी त्यांची नावं आहेत शासकीय नियमांनुसार त्यांचं पुर्नवसन केलं जाईल असं पोलिसांनी सांगितलं जम्मू कश्मिरबाबत भारतानं घेतलेल्या निर्णयामुळे अस्वस्थ झालेलं पाकिस्तानी सरकार भारताविरोधात अफवा आणि खोटारडेपणाचा आधार घेत आहे पाकिस्तानी प्रधानमंत्री मिनन खान यांनी भारताबरोबरच्या द्विपक्षीय संबधांबाबत रूढ संकेतांना फाटा देत एकतर्फी निर्णय जाहीर केले आहेत खान यांनी तिर राष्ट्रांच्या नेत्यांशी संपर्क केला आहे मात्र जगात पाकिस्तानची प्रतिमा दहशतवादाला खतपाणी घालणारा देश अशी बनली असल्यानं पाकिस्तानला भारताशी संवाद साधण्याचा आणि तणाव वाढू न देण्याचा सल्ला मिळाला आहे

भारतानंही पाकिस्तानला दिलेला व्यापारासाठी सर्वाधिक पसंतीच्या राष्ट्राचा दर्जा यापूर्वीच रद्द केला आहे त्यातच दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानचा भारताबरोबरचा व्यापार आणि राजनतिक देवाणघेवाण थांबवण्याचा निर्णय अर्थहीन आणि स्वतःचंच नुकसान करून घेणारा असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे पाकिस्ताननं नियंत्रणरेषेवरून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्यास त्याबाबत कठोर उपाययोजना करण्यात येतील असा श्रीारा वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्यांनी वेळोवेळी दिला आहे त्यामुळे एकूणात पाकिस्तान हतबल झाल्याचं चित्र दिसत आहे राष्ट्रकूल स्पर्धेतली सुवर्णपदक विजेती कुस्तीपटू बबीता फोगट आणि तिचे वडील महाविरसिंग फोगट यांनी आज भाजपात प्रवेश केला क्रीडा आणि युवक व्यवहार मंत्री किरेन रिजीजू तसंच भाजपा सरचिटणीस आणि हरयाणाचे प्रभारी अमित जप्त यावेळी उपस्थित होते बबीता आणि महाविरसिंग यांनी पक्षाचे कार्यअध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली